कोविड लसीच्या साठवणीसाठी शीतगृह उभारणीवर राज्यांनी आतापासूनच लक्ष द्यावं असं पंतप्रधानांनी सांगितलं कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत नागरिकांना नव्यानं जागरूक करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भर दिला ते म्हणाले लोगोंको कोरोना की गंभीरता के प्रती हमे फिरसे जागरूक करना ही होगा हमें किसी भी हालत में ढिलाई नही बरतने देनी हैं अब वैक्सिन आने के बाद भी हमारी प्राथमिकता यही होगी की सभी तक कोरोना की वैक्सिन पोहोंचे उसमें तो कोई विवाद हो ही नही सकता लेकिन कोरोना वैक्सिन से ज्रुडे भारत का अभियान अपने हर नागरिक के लिए एक प्रकारसे नेशनल कमिटमेंट की तरह है इतना बडा अभियान स्मुथ हो सिस्टीमैटीक हो और सस्टेनेबल ये लंबा चलनेवाला है इसके लिए हम सभी को हर सरकार को हर संघटन को एकजुट हो कर के कोऑर्डिनेशन के साथ एक टीम के रूप मे काम करना ही पडेगा कोरोना विषाणूचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणि म़त्यूदर याबाबतीत भारत दुसऱ्या देशाच्या तुलनेत चांगल्या स्थितीमध्ये असून हे सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केलं कोरोना बाधित रुग्णांचं प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आणि मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गुजरात हरियाणा केरळ पश्चिम बंगाल छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूची लस आणि तिचं वितरण यासंदर्भात राज्यात एका कृती दलाची स्थापना करण्यात आली असल्याचं सांगितलं

पंतप्रधान किंवा ग्रहमंत्र्यांनी देशातल्या सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगावं असंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिवांनी या बैठकीत केलेल्या सादरीकरणान्सार महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यात दररोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत घसरण झाली असून आठ राज्याच्या तक्त्यात आता राज्य सर्वात खालच्या क्रमांकावर आहे

नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव आरोग्य सेवा आय़्क्त आणि वैद्यकीय शिक्षण संचालक हे या दलाचे सदस्य असतील लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीत साखळी ठरवणं लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत आवश्यक बाबी तसंच लसीची किंमत ठरवणं ही कामं कृती दलाकडे सोपवण्यात आली आहेत

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते आगामी काळात राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी काही निर्बंध घालण्याबाबत विचार सुरु असल्याचं ते म्हणाले

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र फैसल पटेल यांनी ड्वीट संदेशातून दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या पटेल यांनी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणात दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील असं पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

येत्या श्क्रवारपासून राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे

दुसऱ्या टप्प्यामध्ये निविदेस प्रतिसाद न मिळालेल्या बीड परभणी आणि जळगाव या तीन जिल्ह्यात नऊ कापूस खरेदी केंद्रं डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहेत

ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

ते काल सोलापूर इथं पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघ निवडणूक दौऱ्यानिमित्त पत्रकार परिषेदत बोलत होते अनैसर्गिक आघाडी केलेलं सरकार फार काळ चालणार नाही ज्या दिवशी ही आघाडी तुटेल त्या दिवशी आपण पर्यायी सरकार देऊ तोपर्यंत सक्षम विरोधी पक्षाचं काम करत राहू असं फडणवीस म्हणाले आपल्या कार्यकाळात तीन वर्ष दष्काळ असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही आणि कोणाच्या वीज जोडण्या तोडल्याही नाही त्यामुळे आपल्या कार्यकाळात वीज देयकांच्या थकबाकीत काही प्रमाणात वाढ झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं अतिव्रष्टीबाधित शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं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

राज्य सरकारनं घटनाबाह्य भूमिका घेतल्यास केंद्र राष्ट्रपती राजवट लावू शकतं असा इशारा त्यांनी दिला मराठा आरक्षणाला न्यायालयातून स्थगिती आहे मात्र मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणाला स्थगिती नाही धर्मनिरपेक्षतेचा चेहरा सांगणारं महाविकास आघाडीचं सरकार मुस्लिमांना आरक्षण का देत नाही असा प्रश्नही आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला

अली सप्तायर्स अलिबाबा वर्कबेंच लालामूव्ह इंडिया स्नॅक व्हिडिओ कॅमकार्ड फ्री डेटिंग अॅप कॅशियर वॉलेट इत्यादी अॅप्सचा यात समावेश आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात काल तीन रुग्णांचा तर औरंगाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला

ते काल पत्रकारांशी बोलत होते सध्या दररोज दीडशेच्या आसपास नवे कोविड रुग्ण आढळत आहेत पुढच्या पाच दिवसांत ही संख्या दररोज तीनशेच्या घरात गेली तर दुसरी लाट आली असं समजावी लागेल त्यामुळे कोविड प्रतिबंधाच्या द्रष्टीनं औरंगाबाद शहरासाठी प्रढचे पाच दिवस महत्त्वाचे असल्याचं पाण्डेय म्हणाले

राज्यातलं एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवडून तिथे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वातून महाविद्यालय कसं चालतं हे पाहण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं देशमुख यांनी सांगितलं हिंगोली इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येईल असंही देशमुख यांनी यासंदर्भातल्या अन्य एका बैठकीत सांगितलं

ईडीनं काल सरनाईक यांच्या ठाण्यातल्या घर आणि कार्यालयावर छापे घातले या छाप्यांमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही

नागनाथ गर्जे असं या शेतकऱ्याचं नाव असून गर्जे काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात पिकांना पाणी देत असतांना बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गर्जे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या परिसरात वनविभागानं सापळा लावला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे